संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक सामाजिक परिषदेत आज पंतप्रधान मोदी यांचं भाषण

भारत अमेरिका व्यापार आणि आर्थिक संबंध दृढ करण्यासाठी दोन्ही देशांची सहमती

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जम्मू काश्मीर आणि लडाख दौऱ्यासाठी लेहला पोहोचले

कुलभूषण जाधव यांना मायदेशी परत आणण्यास भारत कटिबद्ध परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची ग्वाही

सर्व नोंदणीकृत डॉक्टरांच्या शिफारसीवर कोरोना चाचणी करायला केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं परवानगी

भारत भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापार आणि आर्थिक संबंध दृढ करण्यासाठी दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहेवाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि अमेरिकेचे वित्त सचिव विलबर रॉस यांनी काल दूरध्वनी वरून याबाबत चर्चा केलीदोन्ही देशांमधील कोविड

संरक्षण मंत्री पूर्व लडाख मधील संरक्षण विषयक परिस्थितीचा आढावा घेतीलन्कत्याच झालेल्या घुसखोरी नंतर संरक्षण मंत्र्यांचा हा पहिलाच दौरा आहे क्लभूषण जाधव भारतीय अधिकाऱ्यांनी कुलभूषण जाधव यांची भेट घेतली तेव्हा पाकीस्तानचे अधिकारी उपस्थित होते या भेटीचे छायाचित्रण देखील करण्यात आले त्याचबरोबर कुलभूषण जाधव मानसिक दडपणाखाली असल्याच स्पष्ट दिसत होते अस परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितलं जाधव आणि भारतीय अधिका यांना मोकळेपणाने बोलता येईल अशी व्यवस्था करण्यात आली नव्हती जाधव यांना कायदेशीर सादरीकरणाबाबत लेखी निवेदन देण्यासही रोखण्यात आलंभारतीय अधिकारी पाकीस्तानचे या

स्पष्ट केलं श्रीवास्तव यांनी केलाकालच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुढील कार्यवाही ठरवण्यात येईल असंही त्यांनी नमूद केलं

कोरोनाचाचणी यापुढे सर्व नोंदणीकृत डॉक्टरांच्या शिफारसीवर कोरोना चाचणी करायला केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं परवानगी दिली आहे आतापर्यंत केवळ एम डी डॉक्टरांचीच शिफारस कोरोना चाचणीसाठी लागत असे आता इतर डॉक्टरांची शिफारसही चालणार असल्यानं ग्रामीण भागातील लोकांसाठी ते सोयीचं ठरेल तोमर केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सकस धान्यडाळी आणि तेलबियांचं उत्पादन वाढवण्यावर आणि त्यांच्या आयातीवरील निर्भरता कमी करण्याची गरज असण्यावर जोर दिला आहेकृषी संशोधकांचं

त्यावर संशोधन आणि लागवडीत वाढ होणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितल

पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय आणि जल शक्ती मंत्रालय यांच्या शिफारसीवरून हे अनुदान देण्यात आलं आहे अशी माहिती नरेंद्र सिंग तोमर यांनी दिलीयाचा उपयोग ग्रामीण पाणी पुरवठा योजना स्वच्छता शौचालय जल सुरक्षा आदी योजनांसाठी करण्यात येणार आहेसध्याच्या कोविड

अधिवेशन महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासंदर्भात पुढच्या आठवड्यात दोन्ही सदनांच्या विधीमंडळ कामकाज समितीची बैठक बोलवणार असल्याचं विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी काल सांगितलं या बैठकीत राज्यात कोविड

बिल गेट्स अशा काही जगप्रसिद्ध व्यक्ती तसंच जेफ बेझो उबेर आणि एपल कंपन्यांची ट्विटर अकाउंट्स हॅक केली आहेत गेली आहेतत्यामुळे कोणत्याही सेलिब्रिटी किंवा अधिकृत अकाउंटवरून जरी काही मेसेज आले तरी अशा संदर्भात कोणतीही योजना किंवा सवलत आली तर त्यावर विश्वास ठेव ून क्लिक करू नका अशी सुचना महाराष्ट्र सायबर विभागानं केली आहे केरळसोनं केरळमध्ये मुख्यमंत्र्यांचे माजी मुख्य सचिव एमशिवशंकर यांना सोनं तस्करी प्रकरणी निलंबित करण्यात या संदर्भात नेमलेल्या समितीनं शिवशंकर यांच्यावर संशय व्यक्त केल्यामुळं त् आलं आहेयांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सांगितलंत्यांची चौकशी करण्यात येणार असून भारतीय राजपत्रित अधिकारी नियमानुसार त्यांची चौकशी करण्यात येणार आहे जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलं आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केलंया परिसरात दहशतवादी लपून बसल्याची

खबर मिळल्यानं सुरक्षा दल आणि पोलीसदलानं इथं तपासणी मोहीम राबवली कु

कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ काल लष्करानं एका दहशतवाद्याला ठार केलं त्याचाजवळून एक एके

मजली इमारत कोसळून त्यात दोघाजणांचा मृत्यू झाला इमारतीच्या ढिगाऱ्याखालून चार जणांना वाचवण्यात आलं असून अद्याप एक व्यक्ती

झाले असून